व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांनी सांगितलं

कार्यक्रम जाहीर केला

सदयस्थितीत नमुन्यांच्या तपासणीचा दर वाढण्यासाठी आणखी तपासणी केंद्र वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली त्यासाठी राज्यातल्या वैद्यकीय विद्यापीठांच्या रुग्णालयांमध्ये तसंच खाजगी प्रयोगशाळांमध्ये तपासणी केंद्र सुरु करायला परवानगी दयावी अशी विनंती केंद्र सकारला केली असून त्यांच्या मान्यतेची वाट पाहत असल्याचं टोपे यांनी सांगितलं कोरोनामुळे राज्यांच्या अर्थव्यवस्थांवर होत असलेल्या विपरीत परिणामांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यांना आर्थिक मदतीसाठी योजना जाहीर करावी अशी विनंती काल प्रधानमंत्री आणि सर्व राज्यांच्या म्ख्यमंत्र्यांच्या चर्चेत केली असल्याचंही त्यांनी सांगितलं प्रधानमंत्र्यांशी चर्चेनंतर म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण राज्यातल्या जिल्ह्याधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली या बैठकीत सरकारनं केलेल्या उपाययोजना आणि निर्बधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असल्याचं त्यांनी सांगितलं या निर्बधांचं पालन न करण्याऱ्यांवर मानवतावादी दृष्टीकोन बाळगून कारवाई करावी अशा सूचनाही केल्या असल्याचंही ते म्हणाले कालपासून सुरु केलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी आणि परिणामकारकतेचा आजपासून आढावा घेतला जाईल अशी माहितीही टोपे यांनी यावेळी दिली कोरोनाच्या भितीनं परराज्यातले नागरिक त्यांच्या गावी जाऊ लागले असल्यानं रेल्वे स्थानकांवर गर्दी वाढली आहे अशावेळी कोणताही आरोग्यविषयक धोका निर्माण होऊ नये तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष गाड्या चालवाव्यात अशी विनंती रेल्वे प्रशासनाला केली असल्याची माहिती त्यांनी दिली राज्यातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत परदेशातून आलेल्यांचंच प्रमाण सर्वाधिक असल्यानं राज्य अजूनही कोरोना संसर्गाच्या दसऱ्या टप्प्यात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी स्वतःहन खबरदारी घेण्याचं आवाहन त्यांनी केली या विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी घरं तसंच कार्यालयांमधली वातानुकूलन यंत्र बंद ठेवावी दारं खिडक्या उघडी ठेवावी आवाहनही त्यांनी केलं

उदया सकाळी सात वाजेच्या आधीपासून धावत असलेल्या प्रवासी रेल्वेगाड्या मात्र प्रवास पूर्ण करतील आधीपासून धावत असलेल्या मेल आणि एक्सप्रेस रेल्वेगाड्या उदया पहाटे चार वाजता जिथे असतील तिथेच थांबवण्यात येणार असल्याचं रेल्वे मंडळाच्या आदेशात म्हटलं आहे उपनगरी रेल्वे गाड्यां अत्यावश्यक तेवढ्याच चालवल्या जातील मुंबईत मोनोरेल बंद राहील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर केंद्र सरकारचं बारीक लक्ष असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं आहे

परदेशातुन आलेल्या व्यक्तीने तपासणी करून घेऊन दिलेले निर्देश पाळत घरी राहणे गरजेचे असल्याचा सल्ला नागप्रचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी दिला यावेळी पालकमंत्री नितिन राऊत पश्संवर्धन मंत्री सुनील केदार पोलिस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय प्रामुख्याने उपस्थित होते दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानाला सर्वांनी प्रतिसाद देऊन जनता कर्फ्यू यशस्वी करण्याचं आवाहाण उपस्थित सर्वांनी केलं अनावश्यक घरं बाहेर पडणे टाळण्यास त्यांनी संगितले नागरिकांनी प्रशासनाला सहकारी करण्याचं आवाहन त्यांनी आज आयोजित पत्र परिषदेत केलं आकाशवाणीच्या वृतविभागातर्फे दवैभाषिक थेट फोन इन कार्यक्रम कोरोना जागुकता मालिका वर चर्चा स्रु करण्यात येत आहे

हा कार्यक्रम आमच्या वेबसाइट न्यूज ऑन एअर डॉट कॉम वर आणि आमच्या यूट्यूब चॅनल न्यूज ऑन एयर ऑफिशियल वर उपलब्ध असेल

दरम्यान महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये देखील खबरदारीचा उपाय म्हणुन शाळा महाविदयालय बंद ठेवण्यात आली आहेत

तर आज एकही प्रवासी रुग्ण शासकीय वैदयकीय महाविद्यालत आणि मेयो रुग्णालयात पाठविला नसल्याची नोंद आहे

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैदयकीय महाविदयालयाच्या विलगीकरण कक्षात असलेल्या नागरिकांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे वैदयकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ मिलिंद कांबळे यांनी सांगितले सद्यस्थितीत विलगीकरण कक्षात एकूण पाच जण दाखल असून यातील तीन जणांचे नमुने पॉझेटिव्ह आहेत तर इतर दोघांचे नमुने आज नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे हे दोन्ही नागरिक दि

तसेच उत्पादन करणा या खाजगी य्नीटमध्ये केवळ पाच टक्के मन्ष्यबळ वापरून ही सेवा सुरू ठेवता येणार आहे

नागरिकांनी अनावश्यक कारणासाठी रस्त्यावर येऊ नये असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयक्त तुकाराम मुंढे यांनी आज पत्रकार परिषदेदरम्यान केलं नागप्रातील अत्यावश्यक सेवा सोडून सर्व खाजगी आस्थापना तसेच कंपन्या या पूर्णपणे बंद आहेत तसेच नागरिकांना सुद्धा संचार बंदी लागू आहे

नागरिकांनी कोरोनाचे गांभीर्य ओळखाव व या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी घरातच रहावे लॉक डाऊन चा अर्थ हा घरातच राहणे असा होतो त्यामुळे जर नागरिकांनी या प्रतिसाद दिला नाही तर बळाचा वापर करून त्यांना धरी बसवावे लागेल असा इशारा सुद्धा तुकाराम मुंढे यांनी यावेळी दिला